राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन दोन टप्प्यात मिळणार

या पार्श्वभूमीवर संक्रमण केंद्रांची संख्या वाढली असल्याचं दिसत आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना सांगितलं निती आयोगाचे सदस्य डॉक्टर विनोद पॉल आणि पंतप्रधानांचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे डॉ

लॉकडाऊनमुळे असे कर्मचारी घरुन काम करत असो की कार्यालयातून काम करत असो तरी हे त्यांच्यासाठी लागू राहील असं विभागानं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे

यासंदर्भात सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा आयुष्मान भारत आणि आरोग्य मंत्रालयांसोबत चर्चा करण्यात आली पाच हजार डब्यांचे रुपांतर यापूर्वींच सुरु करण्यात आले आहे

महेंद्र नाथ पांडे यांनी काल सांगितलं निर्धारित आणि वैकल्पिक दोन्ही व्यवसायात नेमलेल्या परिविक्षार्थींना लाग पूर्ण श्रम भत्ता सर्व आस्थापनांनी द्यावा असं ते म्हणाले

सांगली सातारा कोल्हापूर सिंधूद्र्ग रत्नागिरी आणि कर्नाटक जिल्ह्यातील रुग्णांना या प्रयोगशाळेचा उपयोग होणार आहे

गेले काही दिवस या दोन्ही बाजारांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी पडझड होत होती प्रदृषणातील घट कोरोना विषाणूच्या प्रसाराचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे प्रदूषणात झालेली घट कशी ती सांगताहेत आमचे प्रतिनिधी जगात आज सर्वत्र कोरोना विषाणूचे थैमान दिसत आहे कोरोनाच्या पार्क्षभूमीवर टाळेबंदी घोषित झाली रस्ते निर्मनृष्य झाले आणि कामांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय मिळाला पण यात एक सकारात्मक घटना घडली आहे रस्त्यांवर वाहनांची ये जा नसल्यानं आणि औद्योगिक कामे बंद असल्यानं मुंबईचं प्रदूषण कमी झालं आहे

प्रवासी वाहने आणि औद्योगिकीकरणाला काही पर्याय उपलब्ध झाले तर नक्कीच आपल्याला प्रदूषण विरहित दर्जात्मक जीवन अनुभवायला मिळेल विनित मासावकर आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबई

आवश्यक टेस्टिंग किट आणि अन्य सामुग्रीची तातडीनं खरेदी करण्यासाठी आणि देशभरातल्या प्रयोगशाळांना त्याचा पुरवठा करण्यासाठी सर्व प्रयत्नकेले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले

या काळात सेवा देणारे सर्व कर्मचारी दुकानातले सेवक वर्गगोदामातले कामगार आणि डिलिव्हरी कर्मचारी अशा सर्वांना हे अनुदान लागू असेल तेल कंपन्यांच्या या निर्णयाचं पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनीस्वागत केलं आहे वाहनपरवाने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असल्यामुळं सर्व शासकीय वाहतूक परवान्यांची कार्यालयं बंद आहेत त्यामुळे वाहन विषयक कागदपत्रांच्या वैधतेचे नूतनीकरण करणे नागरिकांना शक्य नाही

प्रवाशांना पुढील तीन महिने तिकीट रद्द करता येणार आहेत

मख्यमंत्री राज्यात सर्वत्र जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु ठेवण्यात आली असली तरी बऱ्याच ठिकाणी लोकं विनाकारण झुंबड करून खरेदीसाठी जमत आहेत हे अतिशय चुकीचं असून अशा प्रकारची बेशिस्त म्हणजे संकटाला निमंत्रण आहे त्यामुळं सर्वांनी गर्दी टाळावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं ते काल थेट प्रसारणाद्वारे राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना बोलत होते यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनानं शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली नसल्याचंही स्पष्ट केलं मात्र हे वेतन टप्प्याटप्यात देण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले बीएसएनएल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांना संपर्क साधताना अडचणी येऊ नयेत म्हणून भारत संचार निगमनं काही सवलती दिल्या आहेत याबाबत माहिती अधिक देत आहेत बीएसएनएल पुणे विभागाचे महाप्रबंधक संदीप सावरकर

तर सर्वप्रकारचे वाहतूक परवाने घरबसल्या मिळावेत यासाठी सिंधूदूर्ग पोलीस विभागानं अँप विकसित केलं आहे

लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली आहे पण एखाद्याला खरोखरोच कुठे जायच असेल तर त्यासाठीचे परवाने पोलीस यंत्रणेकडून घ्यावे लागतात

सिंधुद्र्गच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी परवाने देण्यासाठी अॅप तयार केले असुन या माध्यमातुन वाहतुकीचे सर्व प्रकारचे परवाने देण्यात येणार आहेत नागरिक घरबसल्या हे एप डाऊनलोड करून अत्यावश्यक प्रवासासाठीचे परवाने घेऊ शकणार आहेत

त्यामुळे घराबाहेर न पडतासुद्धा नागरिकांचे काम होणार आहे त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू आहे

तसच एखाद्या डॉक्टरना पेशंटसंबधी काही माहिती द्यावयाची असेल तर तीही या लिंकच्या माध्यमातून देता येणार आहे

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आणि लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनान घेतलेला हा तंत्रज्ञानाचा आधार प्राप्त परिस्थितीत नक्कीच कौतुकास्पद म्हटला पाहिजे आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कोरोनाबाबत पाठविलेल्या बातम्यांवर आधारित हा वृत्तांत नाशकात कोरोनाग्रस्त आढळल्यानंतरच्या द्सऱ्याच दिवसापासुन कोरोना संशयित दाखल होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे

जालना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात काल दोन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले

अहमदनगरमध्ये दोन परदेशी व्यक्तींच्या सान्निध्यात आलेले आणखी तीन जणांचे अहवाल सकारात्मक आल्याचं जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितलं

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दिलेल्या तीन तासांच्या कालावधीत लोकांनी मोठी गर्दी केल्यामुळे ग्रामीण भागात विषाणूचा प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे

कोरोनावर विजय मिळवायचाच असा निर्धार करीत लोणंद येथील नगरसेवक आणि प्रतिष्ठित व्यापाऱ्यांकडून एकत्रीत निर्णय घेऊन पाच दिवस लोणंद संपूर्णतः लॉकडाऊन करण्याचे ठरवले आहे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोल्याची जिल्हा परिषद आणखी सक्रिय झाली असून आता ग्रामीण भागात विलगीकरण कक्ष उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली असून जागाही निश्वित झाल्या आहेत तसेच ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहायकांची सेवा अधिप्रहित होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली

अकोला जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसला तरी तपासणीमधुन समोर येणाऱ्या संशयित रुग्णांची संख्या मात्र वाढत आहे

विपीन इटनकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे रत्नागिरीच्या एमआयडीसीत अडकलेल्या दोनशे तामिळी तरुणांच्या भोजनाची व्यवस्था रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ

संचार बंदीमुळे अडकलेल्या या तरुणांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई

पल्लनस्वामी यांच्याशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला होता गोंदिया जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांना प्रशासकीय यंत्रणांनी धीर देऊन त्यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करावी तसेच त्यांना जीवनाश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत लातूर जिल्ह्यात अन्य राज्यातील कामगार आणि मजूर अडकून पडले आहेत जिल्ह्यातील अनेक उद्योग सध्या बंद असले तरीही या सर्व मजुरांची आणि कामगारांची काळजी घेण्याचे आणि त्यांचे पगार वेळीच देण्याचे आधासन लातूर जिल्हा उद्योग समूहाचे अध्यक्ष चंदुलाल बलदवा यांनी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांना दिले आहे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपरणे आणि राजापूर येथे शालेय पोषण आहाराचे वाटप सुरु करण्यात आले

पिककर्ज भरण्याची कालची शेवटची मुदत असल्यानं तसं च आपल्यावर कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड पडू नये म्हणून अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाशिम जिल्हातील विविध शाखेत शेतकऱ्यांनी पिकं कर्ज भरण्यासाठी सामाजिक अंतर ठेवून गर्दी केली होती संचारबंदीच्या काळात जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथं गरजू तसचं मजुरी करणाऱ्या कुटुंबांना श्रीग़णपती नागरी सहकारी पतसंस्था आणि राजाभाऊ देशमुख मित्रमंडळाच्यावतीनं जीवनावश्यक वस्तुंच्या अडीच हजार कीटच वाटप करण्यात येत आहे कम्युनिटी किचन सुरु झाले तर रिक्षा टक्सी चालकांची समस्या सोडवली जाऊ शकते शाळांसारख्या ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु केले तर चांगले होईल शासनाने ते सुरु केले पाहिजे असे मुंबई ऑटो रिक्षा टक्सी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या विविध वार्ताहरांसह योगेश रांगणेकर पुणे पालकमंत्री सोलापर सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून नवे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे याकडे लक्ष नसल्याची टीका विरोधी पक्षातून होत होती या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शरद पवार यांना निवेदन पाठवून पालकमंत्री बदलावा अशी मागणी काही लोकप्रतिधीनींनी होती आग परभणी परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील बीज तंत्रज्ञान संशोधन केंद्रास काल सकाळी आग लागली दिड ते दोन तासानंतर आग आटोक्यात आली आगीचं नेमके कारण मात्र कळू शकले नाही आता पावसाच्या बातम्या जालना शहरासह परिसरातल्या नागेवाडी इंदेवाडी जामवाडी गोंदेगाव वंजारउम्रद तांदुळवाडी विरेगाव रामनगर या भागात काल दूपारी तीनच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुमारे पाऊण तास जोरदार पाऊस झाला त्यामुळे काढणीस आलेल्या गव्हू हरभरा पिकांसह फळबागांचे नुकसान झाले